गेल्या काही काळापासून आजारी असलेल्या जेटली यांना नऊ ऑगस्टपासून दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान काल दुपारी त्यांचं निधन झालं

व्यंकय्या नायड्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्या निधनाबद्दल तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे राष्ट्र उभारणीच्या काळात त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी जेटली क्टंबीयांशी दरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचं सांत्वन केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनेक नेत्यांनी जेटली यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही जेटली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री तसंच संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या जेटली यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये कायदा मंत्रालयाचं काम सांभाळलं होतं कंपनी व्यवहार वाणिज्य आणि उद्योग कायदा तसंच न्याय आणि माहिती प्रसारण मंत्रालयावर जेटली यांनी आपला ठसा उमटवला

प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिपदाची जबाबदारी देऊ नये असं लेखी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांना कळवलं होतं जेटली यांच्या अर्थमंत्रिपदाच्या काळातच मोदी सरकारने विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा करासारखे महत्त्वपूर्ण निर्णय लागू केले

ते काल मुंबईत बोलत होते

भाजप प्रवेशाचा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान जळगाव जिल्ह्यातल्या भ्सावळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना केंद्रात पाठवायचे की राज्यात ठेवायचे हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानाचा पदभार स्विकारल्यानंतर हा या कार्यक्रमाचा तिसरा भाग आहे आकाशवाणीच्या सर्व वाहिन्या दूरदर्शनवरून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे

यातले बहुसंख्य गोविंदा थर लावतांना जखमी झाले पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरामूळं मुंबईसह अनेक ठिकाणच्या मोठ्या दहिहंड्या रद्द करून हा निधी प्रग्रस्तांसाठी देण्यात आला

यावेळी बोलतांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांनी वकिली करतांना तरूण वकिलांनी नाउमेद न होता पुढे जायला हवं असं मत व्यक्त केलं मेहनत केली तर मोबदला मिळतोच असं सांगून ध्येयाशक्ती कायम ठेवली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं

कार्यक्रमात औरंगाबाद खंडपीठाच्या इतिहासाची ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली

यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर जोरदार टिका केली म्ख्यमंत्री महाजनादेश यात्रेत खोटं बोलत असतील तर यासारखं दर्दैव नाही असं सांगून सध्याच्या मंदीच्या काळात नोकरभरती नाहीतर ही ओहोटी असल्याचीही टिका त्यांनी केली दरम्यान यात्रा शहरात येताच राष्टवादी काँगेसच्या अडीच हजार कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं

नाशिक इथून सायकलपटूंनी आणलेल्या गोदावरी नदीचं पाणी मान्यवरांच्या हस्ते झाडांना टाकून या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं

महात्मा गांधी मिशन संस्थेत आयोजित या दोन दिवसीय परिषदेत जलसंवर्धन वृक्षलागवड आणि भूजल कृषी आणि सिंचन सामाजिक तसंच स्वयंसेवी संस्थाचं पाण्याविषयी कार्य जलय्क्त शिवार शेततळे सौर उर्जा या विषयांवर जलतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ शिवानंद भानुसे यांनी औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक लढवत असल्याचे डॉ भानुसे यांनी सांगितलं संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन हे अधिकृत चिन्ह मिळालं आहे

पाणी टंचाईच्या वेळी मिरज सांगलीकरांनी रेल्वेच्या माध्यमातून लातूरला पाणी प्रवठा केला होता याची जाणीव ठेऊन पूरग्रस्तांना मदत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ अजय जाधव यांनी सांगितलं

सिंधूनं अंतिम फेरीत धडक मारली आहे